गेल्या काही दशकातलं हे सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचं मानलं जात आहे यानं पुरी खरडा गंजम आणि जगतसिंगपुर सह राज्याच्या अनेक जिल्ह्यांना काल रात्रीपासून झोडपून काढलं मुसळधार पावसामुळे पुरी शहर आणि लगतच्या भागात पाणी तुंबलं आहे या चक्रीवादळानं मोठया प्रमाणात विध्वंस घडवला असून हजारो झाडं वीजेचे खांब उन्मळून पडले तर अनेक घरांचं नुकसान झालं पुरीमधलं मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प झालं आहे

ओदिशाला ओलांडल्यानंतर फानी हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेनं सरकण्याची शक्यता ीहे या वादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यात पाऊस सुरू झाला हे

ाध्र प्रदेश तामिळनाडू ाणि ईशान्येकडच्या भागांनाही या चक्रीवादळाची झळ बसण्याची शक्यता ाहे

ाध्र प्रदेशातही बारा तुकड्या तैनात केल्या असून सहा अतिरिक्त तुकड्या सज्ज ठेवल्या हेत अशी माहिती महासंचालकांनी दिली

लोकसभा निवडणूकांच्या उर्वरित तीन टप्प्यांच्या प्रचारानं आता चांगलाचा वेग घेतला असून सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक मतदारांशी सपर्क साधत आहेत

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानमधे हिदोंन शहर सिकर आणि बिकानेर मधल्या रॅलीला संबोधित करणार आहेत भाजपा नेत्या सुषमा स्वराज या जयपूर्मधे प्रचार करणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मध्य प्रदेशातल्या भारतपूर धिं प्रचार सभा घेणार असून ते रेवा धिल्या रॅलीलाही संबोधित करणार आहेत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी बैतूल जिल्ह्यात प्रचार करणार आहेत उत्तरप्रदेशातले काँग्रेसचे प्रमुख नेते राज बब्बर भोपाळमधे प्रचार करतील

काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा या रायबरेलीत प्रचार सभा घेणार असून पी चिदंबरम हे महाराजगंज जिल्ह्यात प्रचार करतील

मात्र ही संख्या पुरेशी नाही असं सांगत आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली होती या याचिकेवर तात्काळ सुनावणी धेण्यासाठी ती सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठापुढं ठेवली असता याचिकाकत्याचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी पुढच्या आठवडयात सुनावणी घेण्याची विनंती केली ती न्यायालयानं मान्य केली

ते काल गडचिरोलीत शहीद जवानांना मानवंदना दिल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर पालकमंत्री अंबरीष आत्राम पोलीस महासंचालक सुदोध जयस्वाल उपस्थित होते शहिदांच्या कुटुंबाची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचं सांत्वन केलं जम्मू कश्मिरमधे शोपियान जिल्ह्याच्या ज्ञाम शाहीब भागात आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे या भागात असल्याची महिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी तिथं शोधमोहीम सुरु केली असताना ही चकमक उडाली ायपीएल क्रिकेट स्पर्धेत ाज मोहाली इथं कोलकाता नाईट रायडर्स ाणि किग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात लढत होणार ा हे काल मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं सनरायझर्स हैदराबाद संघावर सुपर ओव्हर्मध्ये विजय मिळवला

मुंबईनं केवळ तीन चेंडूत या धावा करून विजय मिळवला

आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि वृत्तपत्राचा मूलभूत अधिकार साजरा करण्याचा हा दिवस